कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा मोदी शंभर दिवस एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले शंभर दिवस हे देशामध्ये विकास विश्वास आणि मोठे बदल घडवून आणण्याचा काळ होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगितलं ते काल हरियानात रोहतक इथं जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते बँकिंग क्षेत्र आणि राष्ट्रीय सुरक्षेसहित अनेक महत्वाचे निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं अर्थात लोकांच्या सहकार्यानेच हे निर्णय लागू करणं शक्य झाल्याचं मोदी यांनी नमुद केलं आज जो आपही की प्रेरणासे बीते चार महिनेमें एसे अनेक संकल्प पुरे किए गए हैं जो चुनाव के दौरान हमने लिए थे हमने देश की आठ करोड गरिब बहनों के घर उज्वला योजना के तहत गस्त कनेक्शन देने का संकल्प लिया था महाराष्ट्र के औरंगाबाद के कार्यक्रम मे हासिल कर लिया गया हैं जावडेकर शंभर दिवस केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पहिल्या शंभर दिवसातील सरकारच्या कामगिरीची माहिती बातमीदारांना काल नवी दिल्ली इथं दिली

पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिनं गुंतवणूक आणि नवीन रोजगार यासाठी दोन मंत्रीमंडळ समित्यांची स्थापना आणि प्रधान मंत्री किसान सन्मान योजना विजेवरील वाहनांच्या जीएसटी दरात कपात सुदृढ भारत चळवळ इत्यादि पुढाकारांची माहिती जावडेकर यांनी दिली

तथापि त्याच्यासोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही असं इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी काल सांगितलं

माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे एप्रिलपासून बँकेनं ब्युरो ऑफइमिप्रेशनकडून अशी परिपत्रकं पाठविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे रोल्सरॉइस नोटीस सक्तवसूली संचालनालयान रोल्सरॉइस या कंपनीविरुद्ध आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

घोरपडी रेल्वे उड्डाणपुल राष्ट्रीय राज्य जिल्हा तसंच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पूण्यात सांगितलं राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचं त्यांनी घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन करताना सांगितलं

गोऱ्हे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला मुलींसंदर्भातील प्रश्न आणि एकात्मिक बाल संरक्षण योजनेची योग्य अंमलबजावणी याविषयी संबंधित विभागांना अचूक निर्देश देणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल पुण्यात व्यक्त केले पुणे इंटरनध्मिल सेंटर आणि सोसवा संस्थेच्या वतीने प्रभाकर करंदीकर आणि आदित्य चरेगांवकर लिखित आफ्टरकेअर फॉर यंग ऍडल्ट ऑरफन्स या धोरणपत्रिकेचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला मुलींना येणाऱ्या अडचणी त्याविषयीची भूमिका पश्वात निगा गृहांची सद्यस्थिती आदि मुद्द्यांवर या धोरण पत्रिकेत माहिती दिली आहे

नुकतच याचं नुतनीकरण करण्यात आलं त्या अनुषंगानं झिरो माईल स्टोनविषयीही रंजक माहिती देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात देशाचा शून्य मैलाचा दगड बसवला आहे याच पद्धतीनं एखाद्या शहराचं अन्य शहरांपासून असलेलं भौगोलिक अंतर मोजण्यासाठी त्या त्या शहरांत शून्य मैलाचा दगड बसवण्याची पद्धत ब्रिटिशांनी राबवली होती

या प्रकल्पाचा इतिहास त्याचं महत्त्व याबाबतची माहिती असलेला फलक आणि काही शिल्प तिथे उभारण्यात आली आहेत

कोकणरेल्वे रत्नागिरी कोकणरेल्वेच्या मांडवी एक्स्प्रेस गाडीतल्या प्रवाशांनी अतिगर्दीमुळे गाडीचे दरवाजे न उघडल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावर काल प्रवाशांचा संताप अनावर झाला गणेशोत्सव आटोपून पुन्हा मुंबईकडे निघालेल्या चाकरमानी प्रवाशांनी गाडीला मोठी गर्दी केली आतल्या प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांना न घेताच गाडी निघून गेली महामेळावा यवतमाळ नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यघटनेतील मुलभूत अधिकारांची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात कळंब इथं व्यक्त केलं शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते

या वेळीउमेदमार्फत दीड कोटींचे तर महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत साडे सात लाख रुपयांचं वाटप महिला बचत गटांना करण्यात आले जेठमलानी ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचं काल सकाळी नवी दिल्लीतील निवासस्थानी निधन झालं

जेठमलानी यांचं न्यायपालिका सामाजिक सेवा आणि राजकारणातील कार्य ठळकपणे लक्षात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये राम जेठमलानी यांनी कायदा तसंच शहर विकास मंत्री म्हणून काम पाहिलं होतं

अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता

या शिवाय सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरण क्षेत्रातपडणारा पाऊस तसंच धरणातला विसर्ग यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे

त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत त्यापैकी एक तुकडी इस्लामपूर आणि एक तुकडी मिरज इथं तयार ठेवण्यात आली आहे नदीकाठच्या नागरिकांनी यांत्रिक बोटींची मागणीकेली आहे हवामान राज्याच्या बहुतांश भागात काल पावसाच्या सरी पडल्या हीच परिस्थिती कायम असून उद्या सकाळपर्यंतच्याहवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तरमराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडतील कोकण आणि मध्य महाराष्टात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे